काही ठळक बातम्या

केरळमध्ये आलेला पूर ही एक गंभीर नैसर्गिक आपत्ती असल्याचं केंद्र सरकारचं प्रतिपादन

मान्यता सेंद्रीय शेती विषम्रक्त शेती या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ

देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि राज्याच्या बहुतांश भागात सुरू असलेल्या पावसामुळं राज्यातल्या अनेक नद्यांना पूर

केरळमध्ये आलेला पूर ही एक गंभीर नैसर्गिक आपत्ती असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे केरळ उच्च न्यायालयात काल सादर केलेल्या एका निवेदनात भूस्खलन आणि पूरस्थितीला तिसऱ्या पातळीची नैसर्गिक आपत्ती मानल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे संसद सदस्यांनी केरळच्या पूरपीडितांना उदारहस्ते मदत करावी असं आवाहन राज्यसभेचे सभापती श्री

व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे केरळमध्ये मदतीसाठी पाठवल्या जाणाऱ्या सामानासाठी सीमा शुल्क तसंच एकात्मिक वस्तू आणि सेवा कर न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे दरम्यान सैन्यदल नौदल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं मदतकार्य सुरू असून या राज्यात पुढवे काही दिवस हल्का पाऊस सुरू राहणार असल्याचं अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी आज तिरूअनंतपूरम् इथं भेट दिली यावेळी डॉ सावंत आणि केरळच्या आरोग्यमंत्री श्रीमती शैलजाकुमारी टिचर आणि तिथल्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली पूरस्थिती ओसरल्यानंतर साथरोगांना प्रतिबंध करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली केरळची आरोग्य यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्राचा सक्रीय सहभाग राहील अशी ग्वाही डॉ

पूरामुळं केरळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आणि त्यामधील यंत्र सामुग्रीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळं तेथील नागरिकांना पूरस्थिती ओसरल्यानंतर आरोग्य सेवा देण्यासाठी मेक शिफ्ट पी एच सी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल अशी ग्वाही डॉ सावंत यांनी यावेळी दिली राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी आज राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कूलग्ररूंना केरळ राज्यातील प्रग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहन केलं विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी निधी संकलन करावं तसंच केरळ राज्यातील जनतेच्या मदत आणि पुनर्वसनाच्या कार्याला मदत करावी असं त्यांनी आवाहन केलं राज्यपालांचे सचिव श्री

वेणुगोपाल रेड्डी यांनी विद्यापीठांच्या कुलगुरुंशी संपर्क साधून राज्यपालांचे आवाहन कठविलं आहे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीचं गुजरातमधल्या साबरमती तापी नर्मदा सरस्वती माही या नद्यांसह सोमनाथ त्रिवेणी संगमात विसर्जन करणार असल्याची माहिती ग्रजरात भाजपाचे उपाध्यक्ष श्री

जडेजा यांनी दिली आहे अटलर्जींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज अहमदाबद इथं सर्वपक्षीय प्रार्थना सभा आयोजित केल्याचंही त्यांनी सांगितलं

यासंदर्भात नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या बचपन बचाओ आंदोलन या सामाजिक संस्थेनं याचिका दाखल केली होती

राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छतेवर भर देण्यात यावा

देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं मान्यता दिली राज्यातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री यावेळी म्हणाले विकास आराखडा तयार करताना धनकचरा व्यवस्थापनाचा त्यात समावेश आवर्जुन असावा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छतेवर भर देऊन त्याचे पावित्र्य राखावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्रीक्षेत्र विक्तुबाबा देवस्थान टाकळघाट या तीर्थक्षेत्राच्या विकासाचा पाच कोटी रुपयांचा विकास आराखडा मान्य करण्यात आला

पंतप्रधान श्री

राज्यपाल श्री चेव्नामनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत बकरी ईद हा पवित्र सण समर्पणभाव श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देतो हा सण साजरा करताना समाजातील गरीब तसंच उपेक्षितांच्या कल्याणाचा उदात्त विचार केलेला आहे ही ईद सर्वाच्या जीवनात आनंद समाधान आणि समुद्धी घेऊन येवो राज्यातील जनतेला विशेषतः सर्व मुस्लीम बंधू भगिर्नीना राज्यपालांनी आपल्या संदेशातून बकरी ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचं उपाध्यक्ष श्री संजय धोत्रे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्याबाबत सरकारनं निर्णय घेतला आहे एक ऑगस्ट रोजी श्री धोत्रे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना या पदावर कार्यरत असेपर्यंत कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्याबाबत सरकारी निर्णय जारी करण्यात आला

आदिवासी विभागातील आश्रम शाळेअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न तातडीनं सोडविणार असून त्यांच्या मागण्यांसाठी सरकार सकारात्मक आहे असं आदिवासी विकास मंत्री श्री विष्णू सवरा यांनी आज मुंबई इथं सांगितलं थकीत मानधनाच्या प्रश्नांबाबत संघटना आणि विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक संपन्न झाली

खुल्या प्रवर्गासह इतर मागासवर्गीय विम्रक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास या प्रवर्गातलया विद्यार्थ्यासाठी परदेशातल्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला राष्ट्रीय वृद्धापकाळी शुश्रुषा कार्यक्रमाअंतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णयही आज झाला अकोला इथली महाबीज संस्थाा आणि पुण्यातली राष्ट्रीय बीज निगम संस्थेच्या बीजोत्पादकांना कुषी उत्पव्न बाजार समिती आधारित दर आणि सरकार घेषित किमान आधारभूत किंमत यामधल्या फरकाची रक्कम देण्यासाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे या बैठकीत माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली राज्याच्या बद्दतांश भागात स्रुरू असलेल्या पावसामुळं राज्यातल्या अनेक नद्यांना पूर आल्याचं वृत्त आहे यामध्ये भंडारा जिल्ह्यातली वैनगंगा नांदेड जिल्ह्यातली सीता आणि हिंगोली जिल्ह्यातल्या कयाधू नदीचा समावेश आहे भंडारा जिल्ह्यातल्या राजे दहेगाव इथं सततच्या पावसानं एक इमारत कोसळून एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला धुळे शहरातही एक जुनी इमारत कोसळल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली ते भामरागड दरम्यान पर्लकोटी नदीला पूर आल्यामुळं सुमारे शंभर गावांचा तर सिरोंचा तालुक्यातल्या रेंग्रुठा भागातला पूल वाहून गेल्यानं वीस गावांचा संपर्क तुटला आहे जळगाव जिल्ह्यात बावीस दिवसांच्या खंडानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधान असून रावेर तालुक्यातल्या सुकी नदीला पूर आला आहे मुसळधार पावसामुळं आंध्र प्रदेशमध्येही गोदावरी आणि कृष्णा नद्यांना पूर आला आहे राज्य सरकारनं सगळ्या यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या गावांमधल्या शेकडो लोकांना स्वरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे

या प्रकल्पांमधून विभागातील अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जातो यापुढंही पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा निर्माण होईल आणि पाण्याची टंचाई भासणार नाही

नरेंद्र मोदी यांनी सौरभ चौधरीचे अभिनंदन केलं आहे

त्याचं अभिनंदन असं पंतप्रधानांनी म्हट्लं आहे नेमबाज अभिषेक वर्माला याच प्रकारात कांस्य पदक मिळालं आहे